बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन काल उत्साहात साजरा

मतदान यंत्राच्या साह्यानेच निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जात असून सर्व ठिकाणी सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच या वेळेत मतदान होईल

मदान यांनी दिली

सर्व साहित्यानिशी हे सर्व कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत

आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणुका होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेल्या कामगार अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आज सुद्दी जाहीर करण्यात आली आहे आज मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत

जिल्ह्यात राळेगण सिद्धी इथं मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रकार समोर आला आहे

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्टपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रवारीला मांडला जाईल

याबाबत मान यांनी एक पत्र लिहून समितीतून बाहेर पडत असल्याची माहिती दिली समितीत आपल्याला सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत आपण नेहमीच पंजाब आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी उभं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे

प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे क्रषी कायदे कायदे तत्काळ रद्द करावेत आणि पेट्रोल डिझेलची दरवाढ त्वरीत मागे घ्यावी या मागणीसाठी हे आंदोलन करणार असल्याचं थोरात यांनी सांगितलं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन काल उत्साहात साजरा झाला विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर विविध पक्ष संघटना आणि अनुयायांनी एकत्र येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्तळ्याला अभिवादन केलं यानिमित्त विद्यापीठात समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांचं शैक्षणिक क्षेत्रातील मागासवर्गीय यांची गुणवत्ता वाढ आणि आर्थिक सक्षमीकरण याविषयावर व्याख्यान झालं

बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून सर्वांना समता बंध्ता सामाजिक न्याय आणि सर्वधर्मसमभाव ही चतुसूत्री दिली बाबासाहेबांचा हा विचार व्यापक अर्थाने घेऊन आणखी काम करण्याची गरज नारनवरे यांनी व्यक्त केली शिकलेल्या लोकांनी अधिक काम केलं तरच आर्थिक सक्षमीकरणांकडे आपली वाटचाल होईल असं ते म्हणाले नारनवरे यांच्या हस्ते यावेळी ग्णवंत विद्यार्थांचा गौरव करण्यात आला नांदेड इथं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्तळ्यास प्रजासत्ताक पक्षाच्या वतीनं प्रष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली नामांतर लढ्यात मृत्यू पावलेल्या कार्यकर्त्यांना अभिवादन करण्यात आलं

जगातल्या या सगळ्यात मोठ्या लसीकरण मोहिमेत देशातल्या तीन हजार सहा ठिकाणी एकाचवेळी लसीकरणाला सुरुवात होईल पहिल्या दिवशी प्रत्येक केंद्रावर जवळपास शंभर जणांना लस दिली जाणार आहे पहिल्या टप्प्यात सरकारी आणि खासगी क्षेत्रातले आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे

नोंदणी केलेल्या सर्व शासकीय तसंच खाजगी डॉक्टर परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे या लसीकरणासाठी को विन या आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयानं तयार केलेल्या एप्लिकेशनचा वापर केला जाणार आहे

या संदर्भात काही प्रश्न असल्यास एक शून्य सात पाच या हेल्पलाईनचा वापर करता येणार आहे

त्या अन्षंगाने जिल्हा स्तरावर पूर्ण तयारी झालेली आहे आणि चार केंद्रावर आम्ही लसीकरणाची तयारी पूर्ण केलेली आहे मला विश्वास वाटतो की या लसीकरणानंतर कोविडच्या लढ्यामध्ये एक निर्णायक टप्पा उस्मानाबाद जिल्हा गाठ शकेल

जिल्ह्यासाठी लसीचे सतरा हजार डोस प्राप्त झाले असून ते शीतग्रहात ठेवण्यात आल्याचं जिल्हा आरोग्य आधिकारी डॉक्टर राधाकृष्ण पवार यांनी सांगितलं

याची पूर्ण व्हॅक्सिन आपल्याला उपलब्ध झालेली आहे आपल्याकडे व्हॅक्सिन कॅरीअर स्रध्दा आहेत ते आपण स्टोअर केलेले आहेत

परभणी जिल्ह्यामधे तीन ब्रथस् याच्यासाठी आपण कायम केलेले आहेत एक जिल्हा रुग्णालयामधे आहे दुसरा महानगरपालिकेच्या जायकवाडी परिसरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधे आणि सेल् इथं असलेल्या रूरल हॉस्पिटलमधे व्यवस्था करण्यात आलेली आहे तीनशे लोकांना आपण सकाळी साधारणपणे नऊ वाजल्यापासून लसीकरण घेणार आहोत

त्यादिवशी राष्ट्रपती भवनात काही बालकांना पोलिओची लस दिली जाईल

म्रतांमध्ये औरंगाबाद लातूर जालना आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

यांनी परवानगी दिली आहे

मुगळीकर यांनी केली आहे आरटीपीसीआर तपासणी न करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाईचे आदेशही त्यांनी दिले आहेत

पुरुष दुहेरीतही भारताची सात्विक साईराज चिराग शेट्टी जोडी द्सऱ्या फेरीत पराभूत झाली

मोहम्मद सिराज आणि शार्दल ठाकूरनं प्रत्येकी एक गडी बाद केला चार सामन्यांच्या मालिकेत एक सामना अनिर्णित राहीला तर दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत

ही माहिती निराधार आणि दिशाभूल करणारी असल्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे नियमित प्रथेन्सार उत्सव आणि सुट्यांमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात आल्या आहेत या रेल्वेचं भाडं नियमित भाड्यापेक्षा थोडं जास्त असतं असं मंत्रालयानं म्हटलं आहे